लसीकरण केंद्रांमध्ये तीन कक्षात कामाची विभागणी करण्यात आली होती यामध्ये प्रतिक्षा विभाग प्रत्यक्ष लसीकरण विभाग आणि रुग्ण निरीक्षण विभाग तयार करण्यात आले होते अशी माहिती महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉक्टर वैशाली जाधव यांनी दिली ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे नागरिकांनी सुरक्षित अंतर मास्क या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी आज केलं

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी कोविड व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केलं खासदार गिरीश बापट यांनी रुग्णवाहिकेची उपलब्धता ससून रुग्णालयाचं सुरू असलेलं काम तसंच कोविड सेंटर हे विषय मांडले कोरोना काळात ऑनलाईन परवानगी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा उद्योग क्षेत्राला मोठा फायदा झाल्याची माहिती उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ हर्षदीप कांबळे यांनी आज दिली मैत्री या महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि ग्रंतवण्क सुविधा कक्षाच्या पुणे विभागाच्या व्हर्चुअल सुविधा कक्षाचं उद्घाटन डॉ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं

संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपम्ख्यमंत्री अजित पवार आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य तसंच साखर उद्योगातील अनेक मान्यवर नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत कोरोना प्रादुर्भावामुळे संस्थेच्या वार्षिक प्रस्कारांचं वितरण नंतर केलं जाणार असल्याचं संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी सांगितलं आहे

टी

कर्नाटकातील हंपी आणि उड्पीबरोबरच आंध्र प्रदेशातील रामोजी चित्रनगरी आणि कुर्नुल जिल्ह्यातील श्रीशैलम इथे नवी पर्यटन बससेवा सुरू केली जाणार आहे

टी च्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत या बससेवा सुरू होण्याची शक्यता असून त्यामुळं एस टी च्या उत्पन्नात भरीव वाढ अपेक्षित आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला राज्यातलं दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली

कोरोना काळात केलेल्या कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे

चोर आले म्हणून पोलीसच पळतात ही केविलवाणी गोष्ट आहे असं मत यावेळी पवार यांनी वक्त केलं

घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला आहे संगमवाडी नदीपात्रात मेट्रो प्रकल्पाचा राडारोडा आणून टाकल्याप्रकरणी महापालिकेकड्रन महामेट्रोचे ठेकेदार जे कुमार इन्फ्राटेकला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांनी आज दिली या प्रकरणाची तक्रार महापालिकेकडे झाल्यानंतर ढोले पाटील रस्ता क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी स्वत नदीपात्राची पाहणी केली खराडी जिमखाना क्लबच्या वतीनं खुल्या गटाच्या टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत

हवामान प्ण्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं तसंच दुपारी मध्यम स्वरुपाचा पाउसही झाला उद्याही हवामान आणि तापमान आजच्यासारखंच राहील असा प्णे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत